म्ख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीचं वेळपत्रक जाहीर केलं

दोन्ही राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत

या दोन्ही राज्यांमधे आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे

या निवडणुकीत प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याचा आवाहन निवडणुक आयोगानं सर्व राजकीय पक्षाना केला

उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन निरीक्षक महाराष्ट्रात पाठवण्यात येणार आहे महाराष्ट्रात नक्षलग्रस्त भागात विशेष स्रक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे

सुरुवातीला भाजपानं अल्पमतातलं सरकार स्थापन केलं पण त्यानंतर शिवसेना सरकारमधे सामिल झाल्यानंतर सरकारला बहमत प्राप्त झालं येत्या निवडण्कीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून जागावाटपाचं सूत्रही निश्चित झालं आहे भाजपा शिवसेना य्ती बाबतही अजून अधिकृत घोषणा झालेली नाही ही यूती होणार की मागच्या वेळेप्रमाणे जागा वाटपावरुन फिस्कटणारं यावरच यंदाच्या निवडणुकीची रंगत ठरणार आहे वंचित आघाडी आणि एम आय एम मधेही अजून निश्चित निर्णय झालेला नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सात दिवसांच्या अमेरिका दौ यासाठी काल रात्री नवी दिल्लीहन रवाना झाले या दौ यात ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीसह इतर अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत गरिबी निर्मूलन गुणवत्तापूर्ण शिक्षण हवामान बदलाबाबतच्या विविधांगी प्रयत्नांना अधिक बळकटी देणं ही संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेची यावर्षीची संकल्पना आहे बह्पक्षीय एकजूट अधिक प्रभावशाली आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी भारत वचनबदध असल्याचं प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सांगितलं बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोदी इतर राष्ट्रप्रम्खांशी चर्चा करतील शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यात भारताला मिळालेलं यश आपण या दौ यात सर्वांसमोर मांडणार असल्याचं ते म्हणाले प्रधानमंत्री उदया हय्स्टन इथं अमेरिकेतल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यानंतर अमेरिकेतल्या उर्जा क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपन्यांच्या प्रमुखांशी मोदी चर्चा करणार आहेत तसंच जागतिक आरोग्य विषयक कार्यक्रमात ते आयुष्मान भारत आणि इतर योजनांची माहिती देतील जागतिक समुदायापुढे असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व राष्ट्रांना एकज्टीनं आणि ताकदीनं पुढे यायला हवं असं मत प्रधानमंत्र्यांनी यासंदर्भात व्यक्त केलं आहे महात्मा गांधी यांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीनिमित संयुक्त राष्ट्रानं येत्या मंगळवारी आयोजित केलेल्या सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत

स्वच्छ भारत अभियान स्रु करुन देशात स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांना बिल आणि मेरिंडा गेटस् प्रतिष्ठांच्या ग्लोबल गोलकीपर पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे याशिवाय संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतच्या पार्श्वभूमीवर ते विविध राष्ट्रप्रमुखांशाही चर्चा करणार आहेत वाणिज्य उद्योग आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल आजपासून संयुक्त अरब अमिरातीच्या दोन दिवसाच्या दौ यावर जात आहेत

हे दालन भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीसह दोन्ही देशातल्या दृढ संबंधांचे प्रतिनिधीत्व करतं असं महावाणिज्यदूत विपूल यांनी काल दुबईत बातमीदारांना सांगितलं ही इमारत निर्सगाप्रती भारताचा आदर दर्शवणारी आणि पर्यावरण स्नेही असेल भारत आणि मंगोलियानं अंतराळ आपत्ती व्यवस्थापन सांस्कृतिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात काल सामंजस्य करार केले राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भारत दौ यावर आलेले मंगोलियाचे राष्ट्रपती खाल्तमागीन बटटल्गा यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्ष या करण्यात आल्या मंगोलियाच्या नागरिकांसाठी भारतानं स्रू केलेल्या ई व्हिसा योजनेच्या धर्तीवर मंगोलियानंही भारतातल्या पर्यटकांसाठी अल्पावधीसाठी व्हिसा ऑन अराइवल योजना जाहीर केली

वाहन नोंदणी प्रमाणपत्र वाहन चालक परवाना आणि परिवहनांशी संबंधित विविध दस्तऐवज आणि कागदपत्र इलेक्ट्रोनिक स्वरुपात सादर करण्याच्या प्रक्रीयेबद्दल रस्ते वाहत्क आणि महामार्ग मंत्रालयानं विस्तृत माहिती जारी केली आहे सुधारित मोटार वाहन कायद्यान्सार वाहन चालवताना विविध प्रकारची कागदपत्र प्रत्यक्षात न बाळगता ती इलेक्ट्रोनिक स्वरुपात बाळगता येतील मात्र डीजीलॉकर किंवा कायदेशीर रित्या डाउनलोड केलेल्या एम परिवहन अप्रवर ती मूळ कागदपत्रांप्रमाणे उपलब्ध असली पाहिजेत जम्म् काश्मीरमधे राजौरी आणि पृंछ या जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं अंदाधृंद गोळीबार करुन पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे या भागातल्या लष्काराच्या चौक्या आणि नागरी वस्त्यांवर काल रात्री पाकिस्तानी सैन्यानं उखळी तोफा आणि बॉम्बचा मारा केला पृंछ मधल्या बालाकोट आणि राजौरीमधल्या नौशेरा इथं काल रात्रीपासून स्रु असलेला गोळीबार आज सकाळीही सुरु होता असं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं भारतीय सैन्यानं या हल्ल्याला चोख प्रत्युतर दिलं

वस्तू आणि सेवा करदाता व्यावसायिकांसाठी आधार क्रमांक संलंग्नीकरण करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं काल घेतला कर परताव्याचा दावा करताना आधार क्रमांक बंधनकारक करण्याचा परिषदेचा विचार आहे उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रसरकारने जाहीर केलेल्या कर सुधारणांचं उदयोग जगताने स्वागत केलं आहे या कर सुधारणा उद्योगांसाठी चैतन्यदायी ठरतील असं फिक्की नं म्हटलं आहे कंपन्यांना प्राप्तीकरातून सवलत द्यावी अशी फिक्कीची जूनी मागणी होती असं अध्यक्ष संदीप सोमाणी यांनी सांगितलं भारतीय उद्योजक जागतिक स्पर्धेत या करामुळे पूर्वी मागे पडत होते असं सांगून कॉनफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजनं या करकपातीचं स्वागत केलं आहे असोचम्मनं म्हटलं आहे की देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन मिळेल आणि परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होतील

चालू आर्थिक वर्षातच ही सुधारणा प्राप्तीकर कायद्यात करण्यात आली आहे ही कर कपात ऐतिहासिक असून देशी उदयोजकांना तसंच जगभरातल्या ग्रंतवणूकदारांना प्रोत्साहन देणारी आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे कोलकातामधल्या जाधवपूर विद्यापीठात केंद्रीय मंत्री बाबूल स्प्रियो यांना काही विद्यार्थ्यांनी घेराव घातल्याची घटना घडली तेव्हा आपण विद्यापीठाचे कुलपती या नात्यानं तिथे गेलो होतो असं पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदिप धनकर यांनी सांगितलं आहे मणिप्रची राजधानी इंफाळमधे प्ढल्या वर्षीच्या स्रुवातीला भारतीय अन्नमहामंडळाचं पूर्ण प्रादेशिक कार्यालय सुरु होईल असं केंद्रीय अन्न ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे

या योजनेच्या अंमलबजावणीबद्दल त्यांनी राज्य सरकारची प्रशंसा केली लडाखमधे प्रचलित असलेल्या शोंडोल या नृत्य प्रकारनं गिनीज ब्क ऑफ वर्ल्ड रेकार्डमधे स्थान पटकावून इतिहास रचला आहे

लडाखमधे शोंडोल हा नृत्य प्रकार लोकप्रिय असून महत्वाच्या उत्सवाच्या प्रसंगी तो सादर केला जातो